आधारित निर्जंतुकीकरण फवारा सादर

दरम्यान नागप्रातील कोरोना प्राद्र्भाव सातत्याने वाढतो आहे

म्ंबईहन गडचिरोली शहरात आलेल्या पाच प्रवाशांपैकी आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव आला आहे

या फवाऱ्याला अनन्या असे नाव देण्यात आले आहे हा फवारा सर्वसामान्य व्यक्तींपासून ते आरोग्य कर्मचाऱ्यापर्यंत कोणालाही वापरता येऊ शकेल तसेच व्यक्तिगत आणि सामूहिक स्तरावरही तो उपय्क्त आहे मास्क पीपीई किट्स रुग्णालयातील वापराचे कपडे तसेच इतर क्ठल्याही साधने किंवा उपकरणांवर जिथून संसर्ग होण्याची शक्यता आहे अशी वैद्यकीय उपकरणे लिफ्टची बटणे डोअरबेल मार्गिका खोल्या अशा कोणत्याही ठिकाणी या स्प्रेने फवारणी करता येईल या नॅनो तंत्रज्ञानामुळे कोरोना विषाणुचा मानवी शरीरात होणारा शिरकाव रोखण्यास मदत तर मिळेलच त्याशिवाय मास्क पीपीईच्या संरक्षक साधनांवर असलेले विषाणू देखील निष्प्रभ करण्यात त्याची मदत होईल कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर प्न्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये नमुद करण्यात आले आहे विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी या सूचनांचे पत्र सर्व जिल्हाधिकारी महापालिका आय्क्त जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहे निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी यासाठी न्कसानीचे पंचनामे तातडीने स्रू करण्यात आले आहेत पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच तातडीने न्कसानभरपाईसाठीचा निधी देण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत आणि प्नर्वसन तथा इतर मागास ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज प्णे ईथ सांगितले कोल्हापूर आणि सांगली जिल्हयात गतवर्षीची प्रस्थिती विचारात घेवून अत्यंत काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले

कोकणासोबत प्रणे नाशिक आणि पालघर याभागात ही निसर्ग चक्री वादळाचा फटका बसला आहे

इराणमधील भारतीय मिशन भारतीय नागरिकांना मायदेशी परत पाठवण्यासाठी यादी तयार करीत आहे आणि आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना जहाजात बसवले जाईल केंद्र सरकारनं बांधकाम व्यवसायिकांना घराच्या किमती कमी करण्याच्या सुचना करण्याऐवजी या व्यवसायाला प्रन्हा तेजी येण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती द्याव्यात अशी मागणी क्रेडाई या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेनं केली आहे केंद्रानं देशभरातील बांधकाम व्यवसायिकांना घरांच्या किमती कमी करून त्यांची विक्री करण्याची सूचना केंद्रानं केली आहे या सूचनेला क्रेडाईने विरोध दर्शवला असून त्याबद्दलचं एक पत्र केंद्र सरकारला पाठवलं असल्याचं क्रेडाईचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी सांगितलं

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्सार ही कारवाई करण्यात आली

मोठ्या राज्यांच्या यादीत पहिला क्रमांक ग्जरात आणि द्सरा क्रमांक तामिळनाडूनं लावला आहे चंद्रप्र जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या पाच दिवसात पाच नवजात बालकांचा मृत्यू झाले आहेत हि गंभीर बाब असून आरोग्य विभागाने याकडे याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी पीडित क्ट्ंब आणि काही सामाजिक संघटनेच्या वतीने केला जात आहेत रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तींची चांगली काळजी घेतली जाते अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ

बंधपत्रित परिचारिकांना सामावून घेतांना भेदभाव प्र्ण प्रणाली अवलंबिल्याचा आरोप यांचा आंदोलकांनी केला आहे कोरोना सारख्या वेळात देखील मागील दोन महिन्या पासून वेतन मिळाले नाही असे आंदोलकांचे म्हणणे असून संबंधित विभागाने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे कोरोनाम्ळे उदभवलेल्या लॉकडाउनचा सद्पयोग करीत नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील नदी व नाले सफाई मोहिम हाती घेण्यात आली विशेष म्हणजे मनपा आय्क्त त्काराम म्ंढे यांच्या नेतृत्वात यावर्षी अत्यंत कमीत कमी खर्चात शहरातील नाले सफाई करण्यात येत आहे विहीत कालावधीच्या आतच शहरातील सर्व नाल्यांची सफाई होत आहे

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्यामुळे राज्याच्या किनारपट्टीच्या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे असं हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यंजय महापात्रा यांनी सांगितलं दरम्यान मोसमी पावसाची आगेकुच सुरु असून दक्षिण मध्य कर्नाटक रायलसीमा तमिळनाड्या बहतांश भाग आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य आणि पश्चिम मध्य भाग त्याने व्यापला आहे